मुख्यमंत्री सध्याच्या युगात भौतिक संवादासोबतच डिजिटल संपर्काचीही आवश्यकता असून या माध्यमातूनच गावांना थेट मंत्रालयाशी जोडणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आळंदी इथं केलं

सरपंचांच्या मानधन वाढीबाबत सरकार सकारात्मक असल्याचंही ते म्हणाले प्रत्येक गावानं आपल्या परिसरातल्या सरकारी जागांवरील सर्व अतिक्रमणं सरकारी निर्णयानुसार नियमित करून घ्यावीत या जागांवर असणारी कझी घरं पक्की करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घ्यावा प्रत्येक सरपंचानं आपलं गाव बेघरमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावे थसं आवाहन त्यांनी केलं मुख्यमंत्री देशाच्या व्यापार आणि उद्योगवाढीत लाडशाबीय वाणी समाजाचं मोठं योगदान आहे असे गौरवोद्वार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात काढले अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजाच्या महावधिवेशनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते

त्यासाठी पुणे आणि नाशिक शहरात जमीन उपलब्ध करून दिली जाईल असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं

संबंधित सर्वांकडून बांधकाम व्यावसायिकांना त्रास होत असल्याची तक्रार क्रेडाई नं पत्रकार परिषदेत केली होती त्यानंतर ही यादी पोलिसांना देत कारवाई करण्याची मागणी संघटनेनं केली बाहे औरंगाबाद केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन युवकांनी उद्यमशील व्हावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं औरंगाबाद इथं काथार वाणी समाज सेवा संघाच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी व्हीडियो रेकॉर्डिंगद्वारे उपस्थितांशी संवाद साधला श्रद्वा निष्ठा आणि घ्येयप्राप्तीसाठी अखंड कष्ट ही काथार वाणी या समाजाची वैशिष्ट्ये याणि मूलमंत्र आहेत असे गौरवोद्मार त्यांनी काढले

ही घरकुलं पुढील वर्षी मार्चवखेर पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं महानगरपालिका प्रशासनानं सांगितलं आहे

या योजनेबाबत समाधान व्यक्त करताना ते म्हणाले ध्वनी मला प्रधानमंत्री आवाज योजनेंतर्गत घरकुल मिळाले

माझे घर यापूर्वी कच्चे होते ते आता पक्के झाले व माझ्या घराचा विकास झाला

लहान वयात होणाऱ्या आजारांचा मुकाबला करण्याच्या उद्देशानं राबवल्या जाणाऱ्या या योजनेचा लाभ राज्यातील अनेक बालकांना होत आहे

मी पालघर जिल्ह्यात राहते

इंद्रधनुष्य योजना आमच्यासाठी खूपच चांगली आहे

मन की बात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत

यामध्ये जीवित हानी झाल्याचं वृत्त नाही डहाणू आणि तलासरी इथं काही घरांना तडे गेल्याचं वृत्त आहे

भूंकपासारख्या नैसर्गिक आपत्तीत काय करावं किंवा काय करू नये या बाबतीत जनजागृती करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे सूर्यकिरण पुण्यात लोहगांव इथल्या भारतीय हवाई दलाच्या तळावर सुर्य किरण एरोबेटिक पथकानं काल चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर केली याबाबतचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून व्हॉंइस कास्ट भारतीय हवाईदलाच्या सुर्यकिरण एरोबेटिक पथकानं काल पुण्यात नेत्रदीपक प्रात्यक्षिकं सदर करून उपस्थितांना भारावून टाकलं प्रत्येक उड्डाण पाहताना श्वास रोखून धरावं अशा कसरती सर्वांवर जादू करत होत्या हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी सैन्यदलाचे अधिकारी त्यांचे कुटुंबीय तसंच विद्यार्थी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित होते वायुसेना पदक विजेते एवर कमोडोर राहुल भसिन यांनी उपस्थितांचं स्वागत केलं याबरोबरच हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सर्वांशी मनसोक्त संवाद साधला अशा रोमहर्षक कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये हवाई दलात सेवा करण्याची प्रेरणा निर्माण होईल यात शंका नाही इफ्फी गोव्यात सुरु असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय पॅनोरामा विभागात शुक्रवारी घप्पा हा मराठी चित्रपट दाखवण्यात आला

त्याच्यांनी भावविश्वात नक्कीच फरक पडत असेल मी या गोटींचा जेव्हा विचार करायचो कि बातम्या वाचून किंवा बातम्या बघून माझ्यावर काय परिणाम होतो आणि त्यानुसार माझ्या विचारसरणीवर काय परिणाम होतो तर आता जो काही भडीमार चालू आहे या गोष्टींचा याचा नक्कीच परिणाम होत असेल असं मला वाटतं धप्पा हे त्यावर उत्तर तर नक्कीच आहे पण त्याचदृष्टीनं आपल्या समाजामध्ये जो काही विरोधाभास आहे कि एका गोष्टीचं केवळ त्याचं राजनीतिक आणि राजकारण करायचं म्हणून विरोध करणं सोयीस्कररीत्या त्याचं राजकारण करणं हे थाता कुठं तरी उघड पडायला लागलंय आणि त्याचा विचार जास्तीत जास्त लोकांनी करावा बंद पुणे मार्केट यार्डातील व्यापारावरचा उपकर तसच ई नाम संदर्भात केलेल्या कायद्यातील काही तरतुदी रद्द कराव्या या मागणीसाठी येत्या मंगळवारी व्यापारी संघटनेनं बंद पुकारला असल्याची माहिती दि पूना मर्चटस् चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी काल पुण्यात दिली यामुळे मार्केट यार्डातील फळ आणि भाजी बाजार मंगळवारी बंद राहणार आहे उद्धव ठाकरे आयोध्येत राममंदिराच्या उभारणीला ेग यावा आणि केंद्र सरकारनं याबाबतचा अध्यादेश काढावा या प्रमुख मागणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे काल दुपारी आयोध्येत पोहोचले दरम्यान आयोध्येमध्ये आज विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं धर्म सभेचं आयोजन करण्यात आलं आहे या पार्श्वभूमीवर आयोध्या शहरात हजारो पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत

मेरी कोमचं हे यश विशेष असून भारतीय क्रीडा जगतासाठी ही अभिमानाची बाब आहे तीनं खेळासाठी षेतलेले परिश्रम आणि जागतिक पातळीवर केलेली उत्कृष्ठ कामगिरी हे प्रेरणादायी आहे अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरीचं कौतुक केलं आहे

या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत एक सुवर्ण एक रौप्य आणि दोन कांस्य पदकांची कमाई केली आहे दुर्घटना कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर आंबेवाडीजवळ रेडे डोह इथं काल सकाळी झालेल्या दुर्घटनेत चार अल्पवयीन मुली आणि एका महिलेसह पाच जणांचा मृत्यू झाला